हे विधेयक राज्यसभेतही संमत होईल असा विश्वास सत्तारूढ भारतीय जनता पक्षाकडून व्यक्त केला जात आहे

राज्यसभेत मात्र भाजपचं संख्याबळ एकशे पाच एवढं असून बहुमतासाठी भाजपला पंधरा सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे

दरम्यान नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत शिवसेनेनं लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांबाबत खुलासे होत नाहीत तो पर्यंत शिवसेना राज्यसभेत या विधेयकाला पाठिंबा देणार नाही असं पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे शिवसेनेनं परवा लोकसभेत या विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं होतं त्यावर काँग्रेस पक्षाकडून अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करण्यात आली होती मात्र आता शिवसेनेनं घेतलेल्या या नवीन भूमिकेचं काँग्रेस पक्षानं स्वागत केलं आहे शिवसेनेच्या विचारांचा काँग्रेस पक्ष आदर करत असून शिवसेनेनं आपला दृष्टीकोन सोडू नये ही राजकारणाची वास्तविकता असल्याचं मत काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी व्यक्त केलं नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत शिवसेना काँप्रेसच्या दबावामुळे भूमिका बदलत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वार्ताहरांशी बोलतांना केला या विधेयकाला राज्यसभेतही शिवसेनेचा पाठिंबा कायम राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली राज्य मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाला होत असलेल्या विलंबावरही फडणवीस यांनी टीका केली छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर रोप वे ची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसंच शिवनेरीच्या पायथ्याशी शिवसुष्टी उभारावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे ते काल लोकसभेत शून्य काळात बोलत होते भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी भारतमाला प्रकल्पांतर्गत अहमदनगर करमाळा सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामांकडे सरकारचं लक्ष वेधलं या कामाला गती मिळावी यासाठी लष्कराकडून भू संपादनाची परवानगी मिळवून देण्याची मागणी विखे पाटील यांनी केली शिवसेनेचे खासदार प्रताप जाधव यांनी ब्लडाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांना गती द्यावी आणि कामच्कार कंत्राटदार बदलून देण्याची मागणी केली

पोलिस महासंचालक कार्यालयात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते महिला अत्याचाराच्या प्रकरणात तत्काळ आणि जलद कारवाई करून ग्रन्हेगारांवर वचक बसेल अस काम करण्याच्या सूचना मुख्यमत्र्यानी दिल्या काही वेळा न्याय्य मागण्यांसाठी सर्वसामान्य नागरिक अहिंसात्मक मार्गानं रस्त्यावर उतरतात अशा वेळी नोंदवण्यात आलेले गंभीर गुन्हे वगळता साध्या स्वरुपाचे गुन्हे काढून घेण्यासाठी सकारात्मक पावलं उचलावीत आणि अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर करावा असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं निर्भया निधीचा तत्काळ योग्य विनियोग करण्यासाठी कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश देत या निधीचा योग्य विनियोग न होणं ही गंभीर बाब असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल दरम्यान महाराष्ट्र शासन आणि बलदोटा इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टीव्ह सायन्स यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू करण्यात येणाऱ्या एन्डोस्कोपी ऑन व्हिल्स म्हणजेच फिरत्या पोटविकार केंद्राचं काल विधानमंडळाच्या प्रांगणात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काल कामकाज सद्धागार समितीच्या बैठकीत या अधिवेशनातल्या कामकाजावर चर्चा झाली अधिवेशनात पुरवणी मागण्या अशासकीय कामकाज शासकीय विधेयक राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आदी कामकाज होणार आहे सात अशासकीय विधेयकांवरही अधिवेशनात चर्चा होईल

यंदाच्या वर्षीच्या भाऊबीज भेटीची रक्कम तातडीने अदा करण्याचा शासन निर्णय महिला आणि बाल विकास विभागान जारी केला आहे

खडसे यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते आपण पक्षावर नाराज नसून पक्षाचे इतर नेते आपली मनधरणी करण्यासाठी आले यात काहीही तथ्य नसल्याचं ते म्हणाले सिंचन प्रकल्प तसंच माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं औरंगाबाद इथं स्मारक उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याचं खडसे यांनी सांगितलं

भाजपच्या नगरसेविका मनिषा मुंडे यांनी आयुक्तांना भेट दिलेलं पेन प्लास्टिकच्या कागदात गुंडाळून आणल्यामुळे त्यांना पाचशे रूपये दंड आकारण्यात आला सोमवारीही एका अधिकाऱ्यानं प्लास्टिक कागदात गुंडाळलेला पुष्पगुच्छ आणल्यानं आयुक्तांनी त्यांना दंड ठोठावला होता

नऊ जानेवारीला मतदानानंतर दहा जानेवारीला मतमोजणी होणार आहे

लेखापरीक्षण तक्रारीच्या चौकशीत चांगला अहवाल देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती सहायक निबंधक संजय सोनवणे लिपिक तुकाराम वायवसे आणि खासगी लेखा परीक्षक पद्माकर कुलकर्णी अशी या तिघांची नावं आहेत

संयोजक भिक्खू एम धम्मज्योती थेरो यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली शहरातल्या तापडिया नाट्यमंदिरात हा महोत्सव होणार आहे

लायन्सचे प्रकल्प प्रम्ख राजेश भारूका यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या शिबीरात प्रामुख्यानं नाकावरील बाह्य विकृती चेहऱ्याचे डाग दुभंगलेले ओठ भाजलेल्या जखमा आदींवर उपचार करण्यात येणार आहेत या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेण्याचं आवाहन संयोजकांनी केलं आहे

उपनगराध्यक्षपदी मावळते अध्यक्ष अभिषेक अकनगिरे बिनविरोध निवडून आले

महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी काल राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांसोबत यासंदर्भात आढावा बैठक घेतली पूर्ण झालेल्या निविदा प्रक्रियेतल्या तांत्रिक बाबींची पूर्तता करून प्रत्यक्ष कामास जानेवारी अखेरपर्यंत सुरुवात करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली

वानखेडे मैदानावर संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एकनं बरोबरीत आहेत